आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन नवभारताच्या निर्मितीसाठी अभिनव तंत्रज्ञान आणि त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तर्कशुद्ध विचारधारा अंगीकारणं आवश्यक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची विकासगाथा अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलं देशाचा जलदगतीनं विकास घडवण्यासाठी शास्वज्ञांनी नवोन्मेष स्वामित्व हक्क उत्पादन आणि भरभराट या चार तत्वांवर वाटघाल करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्वज्ञांना केलं आहे अंतराळ क्षेत्रातल्या यशस्वी वाटचालीनंतर शास्वज्ञांनी आता खोल समुद्रातल्या शोधकार्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थापासून उपयुक सामग्री तयार करण्याचे लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली शीखांचे धर्मगुरु श्री गुरु नानक देवजी यांच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं तीव्र निषेध केला आहे शीख समाजाची सुरक्षा आणि हित जपण्यासाठी पाकिस्तान सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन भारतानं केलं आहे गुरु नानक देवजी यांचं जन्मठिकाण असलेल्या पवित्र शहरात अशा प्रकारची घटना घडावी हे निंदनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं आहे पवित्र गुरुद्वाराचा अपमान करुन अल्पसंख्य शीख समुदायावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे नानक साहेब गुरुद्वारा ही वास्तू आणि तिथल्या परिसराच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत असंही भारतानं म्हटलं आहे

हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार हिमवृष्टीमुळे मार्ग बंद होत असल्यानं लेह लडाखमधे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यादृष्टीनं या वस्तूंची ने आण करण्यासाठी लेह पर्वतीय परिषदेनं विशेष व्यवस्था केली आहे याअंतर्गत परिषदेनं लष्कराशी दुवा साधून भाज्या अन्नपदार्थ आणि तिर वस्तूंच्या हवाई वाहतुकीसाठीचा करार केला आहे याआधी दरवर्षी हिवाळ्यात खाजगी विमानसेवेच्या माध्यमातून लेह लडाखमधे वस्तूंचा पुरवठा होत असे जम्मू कश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून लोकांच्या तक्रारींचं एका मजबूत यंत्रणेद्वारे निवारण केलं जात असून तळागाळातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं जम्मू कश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार के के शर्मा यांनी म्हटलं आहे

भारतीय जनता पार्टीनं नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी पणजी क्रें एका रॅलीचं आयोजन केलं होतं भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा यांनी या रॅलीला संबोधित केलं हा कायदा कुणाचेही अधिकार हिरावून घेणार नाही शेजारी देशांमधल्या पीडितांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जिणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेल्याच्या घटनेचा बदला घेऊ अशी धमकी जिणनं दिली आहे

जिकची राजधानी बगदाद खिल्या अमेरिकी दुतावासावर जिण समर्थक निदर्शक आणि अतिरेक्यांनी हल्ला केला होता

मागच्यावर्षी ज्ञिण अमेरिकेच्या मालमेत्तेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती उघड होती

आज जागतिक ब्रेल दिवस आहे

अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्धांचं प्रमाण कमी झालं आहे

बोलाघाट आणि बिस्वनाथ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका गेंड्याच्या शिकारीचा गुन्हा घडला मात्र नागांव सोनितपुर आणि कार्बी आंगलाँग या जिल्ह्यांमध्ये गेंड्यांच्या शिकारीची कोणतीच घटना घडली नाही अशी माहिती काझीरंगा अभयारण्याचे संचालक पी शिवकुमार यांनी दिली आहे

आयोगानं या प्रकरणासंदर्भानं राजस्थान राज्य सरकारला नोटीस बजावली आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल आणि बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांविषयीचा अहवाल चार आठवड्यांमध्ये सादर करावा असे निर्देश आयोगानं दिले आहेत कोणत्याही रुग्णालयं किंवा आरोग्य केंद्रातल्या पायाभूत सोयीसुविधांच्या अभावी भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी असंही आयोगानं बजावलं आहे